खूल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दर्बल घटकांच्या शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी अमृत संस्था स्थापण्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजूरी

पारंपरिक खेळांना उतेजन देण्याचं केंद्र शासनाचं धोरण केंद्रीय क्रिडा राज्य मंत्री किरण रीजीजू यांचं प्रतिपादन

केंद्र शासनाच्या वतीनं देशातील आयुध निर्माण कारखान्याचं निगमिकरण करण्याच्या विरोधात आजपासून देशातील आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांचं बेमुदत कामबंद आंदोलन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या वेळापत्रकात प्न्हा एकदा बदल

राज्यातील बार्टीए सारथी आणि महाज्योतीच्या धर्तीवर या स्वायत संस्थेची निर्मिती होणार असून त्यात या समाज सम्हातील तरुणांच्या विकासासाठी विशेष कार्य केले जाणार आहे

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख डॉ

चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी हे चंद्रयान चंद्राभोवती फेऱ्या मारेल त्याचा वेग कमी करण्यासाठी त्यातलं द्रव इंधनावर चालणारं इंजिन प्रज्वलित केलं जाणार आहे

वादग्रस्त जागेवर मशीदीचे बांधकाम करण्यासाठी मंदिर पाडले गेल्याचा युक्तीवाद रामलल्ला पक्षाचे वकील सी

वैद्यनाथन यांनी आजच्या सुनावणी दरम्यान केला पुरातत्व विभागाचा अहवाल या युक्तिवादाला बळकटी देत असल्याचं मतही विधीज्ञ वैद्यनाथन यांनी यावेळी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं या प्रकरणी नेमलेली मध्यस्थ समिती या प्रकरणी कोणत्याही निष्कर्षापर्यंत न पोहोचल्यामुळं मागील सलग आठ दिवसांपासून या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात चालू आहे अयोध्येतली सुमारे पावणे तीन एकर जागा सुन्नी वक्फ मंडळ निर्मोही आखाडा तसंच रामलल्ला विराजमान या तीन पक्षांमध्ये समान वाट्रन देण्याचा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयानं दिला होता या निर्णयाला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल आहेत त्यावर ही सुनावणी सुरू आहे टेरी वनविभाग जीएम नवी दिल्लीतील ऊर्जा आणि संसाधन संस्था टेरी आणि वनविभागाच्या संयुक्त विद्यमानं वन पर्यावरण संरचनेतील कार्बन साठ्याच्या मुल्यांकना संदर्भात क्षमता व्रद्धी कार्यक्रम या विषयावर नागप्रर इथं राज्यातील वनाधिकाऱ्यांसाठी त्रि दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे

त्याचप्रमाणेए अमरावती इथं धन्विदया क्रीडा विकासाची शक्यता लक्षात घेऊन आर्चरी अकॅडमीसाठीही निधी मिळव्न देण्याचं आश्वासन केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री किरेन रिजिज् यांनी आज अमरावती इथं दिलं श्री हन्मान व्यायाम प्रसारक मंडळाच्या परिसरात अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेतर्फे एआयसीटीई आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते खासदार नवनीत राणार खासदार जुगलकिशोर शर्माए आमदार रवी राणार संस्थेचे पदमश्री प्रभाकरराव वैदयए संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकांत चेंडकेए सुरेशराव देशपांडेए सचिव माध्री चेंडकेए संत गाडगेबाबा अमरावती विदयापीठाचे प्र कुलगुरू डॉ राजेश जयप्रकर आदी उपस्थित होते हन्मान व्यायाम प्रसारक मंडळाच्या विदयार्थ्यांमधील शिस्तए संस्कार आणि त्यांच्या कवायती पाहन मी प्रभावित झालो असं भारतातील सगळ्या प्रांतातील विद्यार्थी येथे आहेत भारताचे उज्ज्वल चरित्र येथे पाहायला मिळते पारंपरिक खेळांना उत्तेजन देण्यासाठी केंद्र शासनानं फेडरेशनची निर्मिती केली आहे त्यामार्फत मल्लखांब क्रीडाप्रकाराच्या वाढीसाठीही सहाय्य करूए असं केंद्रीय राज्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले वस्तू आणि सेवा कर डीडब्ल्यू वस्तू आणि सेवा कर ग्प्तचर संचालनालय नागपूर विभागीय कार्यालयाद्वारे बनावट बिलाच्या प्रकरणात बनावट कंपन्यांविरूद्ध प्रत्यक्ष वस्त् कारखान्यात निर्माण न करता बनावट पावत्याच्या आधारावर इनप्ट टॅक्स क्रेडीट च्कविल्या प्रकरणी अटक करण्यात आली यामध्ये मेसर्स न्यू एज फालस सीलिंग लिमिटेड नागपूर आणि मेसर्स प्रिसिजन पॉवर प्रॉडक्ट्स आय प्रायव्हेट लिमिटेडए औरंगाबाद यांच्याविरूद्ध कार्यवाही करण्यात आली आहे धनंजय वानखेडे एमएस आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाचे वार्ताहर म्हणून धनंजय वानखेडे यांनी आज पदभार स्वीकारला यापूर्वी धनंजय वानखेडे हे भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पत्रसूचना कार्यालय इथं माध्यम आणि संवाद अधिकारी म्हणून कार्यरत होते

नागपूर जवळच्या अंबाझरी येथील आयुध निर्माण कारखान्यातील सुमारे पाच हजार कर्मचारी या संपात सहभागी झाल्याचं अखिल भारतीय संरक्षण कर्मचारी फेडरेशनचे अंबाझरी येथील अध्यक्ष गिरीश खाडे यांनी आकाशवाणीशी बोलताना ही माहिती दिली यामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सुद्धा सहभाग असून या संपामूळं संरक्षण विभागातील साहित्य पुरवठ्यावर परिणाम झाला असल्याचं त्यांनी सांगितलं

कर्मचाऱ्यांनी आज केंद्र शासन विरोधात नारेबाजी करीत खाजगीकरणाला विरोध दर्शविला भंडारा जिल्ह्यातील जवाहर नगर येथील आयुध निर्माणीत तयार केलेला दारुगोळा हा कारगिल आणि इतर महत्तवपूर्ण युद्धात वापरला गेला मात्र आता बेमुदत आंदोलनामुळे आजपासून पूर्णपणे कामबंद आंदोलन असल्यामुळे उत्पादन पूर्णपणे ठप्प पडले आहे जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तो पर्यंत आंदोलन मागं घेणार नसल्याचं कामगार संघटनांनी म्हटलं आहे

या संपामध्ये अखिल भारतीय संरक्षण कर्मचारी फेडरेशन भारतीय राष्ट्रीय संरक्षण कर्मचारी फेडरेशन आणि भारत प्रतिरक्षा मजद्रर संघ सहभागी आहेत

राजनाथ सिंग एआयआर सशस्त्र दलांच्या कार्यान्वयन क्षमतेत वाढ होण्यासाठी स्वदेशी बनावटीच्या संरक्षण साहित्याची आवश्यकता संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केली आहे आज नवी दिल्लीत वायू सेनेचं आधुनिकीकरण आणि स्वदेशीकरण योजनांसंदर्भात घेण्यात आलेल्या एका परिसंवादात ते बोलत होते संरक्षण साहित्याच्या आयातीवरचं अवलंबित्व कमी करण्याची गरज संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केली संरक्षण साहित्य निर्मिती क्षेत्रात विदेशी ग्रंतवणूकीसाठी विदेशी कंपन्यांना आमंत्रित केलं असून मेक इन इंडियाच्या माध्यमातून खासगी क्षेत्रालाही यात सहभागी करून घेणार असल्याचं संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं दरम्यान केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीचं वय आता साठ वर्षच राहणार आहे

हा भेदभाव दूर करण्यासाठी हा निर्णय घेतला असून त्याबाबतचा आदेश केंद्रीय गृहमंत्रालयानं जारी केला आहे जयंती माहिती कार्यालय माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित मंत्रालयात आज म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिमेला प्ष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं यावेळी फडणवीस यांनी उपस्थितांना सद्भावना दिनः ची शपथ दिली याप्रसंगी विविध खात्यांचे मंत्री मंत्रालयातील अधिकारीए कर्मचारी उपस्थित होते

म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा कार्यक्रम राज्यातील अतीवृष्टी आणि पूरपरिस्थीमुळे स्थगित करण्यात आला होता आता ही यात्रा नंदूरबार जिल्ह्यातून स्रु केली जात आहे ही यात्रा दि

मात्र आता यात्रेचा शुभारंभ एक दिवस पुढं ढकलण्यात आला आहे अशी माहिती भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी दिली आहे